संत ज्ञानेक्षर संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम संत रामदास अशा अनेक संतांची शिकवण ही अंधश्रद्देच्या विरोधात लढण्याचं बळं देत असल्याचं ते म्हणाले देशातल्या नागरिकांनी एकदा तरी पंढरपूरच्या वारीचा अनुभव घ्यावा तसंच आगामी गणेशोत्सव उत्साहात आणि पर्यावणपूरक पद्धतीने साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे देशात अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा असल्याचं सांगून त्यांनी मानवानं निसर्गाला आव्हान दिल्यामुळे निसर्गही मानवावर रुसून बसतो असं नमूद केलं आपण सर्वांनी निसर्ग प्रेमी निसर्गाचे रक्षक संवर्धक बनलं पाहिजे असं ते म्हणाले

प्रधानमंत्र्यांनी या दोन्ही नेत्यांचं स्मरण करुन स्वातंत्र्य प्राप्तीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख केला कवी नीरज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत प्रधानमंत्र्यांनी सांगितलं नीरज यांची प्रत्येक गोष्ट प्रत्येक भारतीयासाठी खूप प्रेरणादायी आणि ताकद देणारी ठरू शकते

राज्यभर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि आंदोलकांमध्ये पहिल्यांदाच समोरासमोर चर्चा होत आहे या बैठकीला माजी मंत्री नारायण राणे उपस्थित आहेत या बैठकीला उपस्थित राहण्यावरून मराठा संघटनांमध्ये फूट पडल्याचं समजतं मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधिमंडळाचं एका दिवसाचं अधिवेशन घेण्याचा निर्णय काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला त्यानंतरही आज काही ठिकाणी आंदोलनाची धग आहे आजच्या या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहावं लागेल

अपघातप्रस्त गाडी हजार फुटापर्यंत खाली गेली असून दाट धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे बचाव मोहिमेत अडथळे येत होते आज सकाळी ही मोहिम पुन्हा सुरू झाली सर्व मृतदेह दरीतून बाहेर काढल्यानंतर ते त्यांच्या नातेवा किंच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर शोधकार्य संपलं अपघातातल्या मृतांच्या कुटुंबांना राज्य सरकारनं प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे तर यात जखमी झालेले प्रकाश देसाई यांच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करणार आहे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्वजण दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते

दापोली शहरात आज उत्स्फूर्तपणानं बंद पाळून मृतांना श्रद्वांजली वाहण्यात आली

पहिला गेम चुरशीच्या झुंजीत गमावल्यानंतर सौरभनं दुसरा गेम आरामात जिंकला

दुखापतीमधून सावरलेल्या सौरभनं झोकात पुनरागमन करत यंदाच्या आंतरराष्ट्रीय हंगामात पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली होती

फ्रीस्टाईल कस्ती तुर्कस्तान मध्ये सुरू असलेल्या यासर दोगु आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताच्या बजरंग पुनिया आणि संदीप तोमरनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे

वाघांच्या संरक्षणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो यानिमित्तानं मध्य प्रदेशाच्या वन विभागाच्या टायगर फाऊंडेशन सोसायटीनं व्याघ्र संरक्षणा संदर्भात जागरुकता आणि समर्थन मिळवण्यासाठी सहा शहरामंध्ये भित्तीचित्र स्पर्धेचं आयोजन केलं आहे निधन जळगाव महानगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक नरेंद्र भास्करराव पाटील यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं

त्यांचं पार्थिव रात्री पर्यंत जळगावात आणण्यात येईल असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे